चालणार अधिवेशन

करण्यात आल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन नागपुरात लवकरच महाराष्ट्रातली पहिली मल्टी लेव्हल पाण्याची टाकी उभी राहणार

नागपुर शहर बस सेवा संचालन महामेट्रोकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यासाठि आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली

पहिल्याच दिवशी पुरावाणी मागण्या सादर केल्या जातील आणि दोन मार्चला अभिभाषणावर चर्चा होईल तीन आणि चार तारखेला प्रवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण होईल पाच तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि विधेयकं मांडली जातील त्याचप्रमाणे अशासकीय कामकाजही याचदिवशी होईल आठ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर पुढचे दोन दिवस नऊ आणि दहा तारखेला अर्थसंकल्पावर चर्चा होऊन वित्त नियोजन विधेयक मंजूर केलं जाईल हा कार्यक्रम आजच्या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती परब यांनी दिली

पोहरदेवी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या आगमनाच्या वेळी तेथे उसळलेली गर्दी पाहता तेथे प्रशासनाने कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात केली असून या चाचणी मध्ये तेथील पुजाऱ्यांसह आठ जण कोरोना बाधित आढळल्याने पोहरादेवी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे वनमंत्री राठोड यांच्या पोहरादेवी भेटी वेळी तेथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आसपासच्या गावात सुद्धा कोरोना चाचणी घेण्यास स्रुवात केली आहे

त्यामुळे सालबर्डी यात्रा भरवू नये असे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैतूल जिल्हाधिका यांना पाठविले आहे मध्यप्रदेशातील प्रभातपट्टनच्या जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका यांनी सालबर्डी यात्रेबाबत प्रसिद्वीपत्रक वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे वास्तविक महाराष्ट्राच्या हद्दीत यात्रा न भरविण्याबाबत यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे

रावनवाडी पर्यटन स्थळ कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध रावनवाडी पर्यटन स्थळ शनिवारी व रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय भंडारा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे विर्केडसाठी नागपूर व आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे शेतकरी अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच गारपिटीमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या न्कसानाची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली न्कसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासंदर्भात ताल्कास्तरावर आदेश देण्यात आले आहेत गेल्या वर्षी शेतकऱ्यांची फेब्रवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात गारपीट अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

एक जिल्हा एक उत्पादन केंद्र प्रस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाय उद्योग अन्नयन योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जात आहे या योजनेंतर्गत केंद्र सरकारने वाशिम जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या बाबीखाली सोयाबीन या पिकास मंजुरी दिली आहे आगामी पाच वर्षात ही योजना राबविली जाणार असून या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी उत्पादक स्वयंसहाय्यता बचत गट सहकारी उत्पादक यांना सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकरिता लाभ घेता येणार आहे

ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी आज मुंबईत ही घोषणा केली

ही प्र्तता केल्यानंतर ग्रामस्थास थेट बांधकाम सुरु करता येईल या मर्यादेतील बांधकामास ग्रामपंचायतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही

मी

यात चार जण जागीच ठार झालेत

विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी ही आग लावण्याचा संशय वनविभागाला आहे नितीन रोंघे पत्रकार परिषद ज्या प्रमाणे सीमा सुरक्षा दल देशाची सीमा आणि सुरक्षा राखण्यात अग्रेसर आहे त्याच धर्तीवर विदर्भ वैधानिक मंडळ ही विदर्भासाठी अविरत कार्य करत आहे त्यांची वैधता आणि त्याची अस्मिता जपली गेली पाहिजे

नोकऱ्याची मागणी ही मनमानी नसून घटनात्मक वैधानिक मार्गाने विदर्भाला मिळालीच पाहिजे